शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

शोधत असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य

विदर्भात वादळी पाऊस होण्याचा अंदाज स्टार्ट अप स्टॅण्ड अप आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात प्रवासी भारतीय मोठी भूमिका बजावू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

पारपत्र सेवेमध्ये केंद्र सरकार तर्फे नवीन पावलं उचलली असून लवकरच इ विसा प्रदान करण्यात येण्याचं नियोजन आहे सरकारतर्फे प्रवासी तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं प्रवासी भारतीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचं ते पृढं म्हणाले तत्पूर्वी उपस्थितांना संबोधित करताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ओळख एक शक्तीशाली देश म्हणून अधिक बळकट झाली आहे प्रवासी भारतीय दिवस सुरू करण्याच्या कल्पनेसाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला यावेळी मॉरीशियचे पंतप्रधान प्रविंद जगनाॅथ यांची विशेष उपस्थिती होती मुंबईत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले बैठकीत काही दिव्यांग व्यक्तींसाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरची दुकानं मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच शिवसेना प्रम्ख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी उपलब्ध करून दयायला मंजुरी देण्यात आली मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार पुरस्कत महिला स्रक्षितता पुढाकार योजना राबवायला तसंच पुण्यातल्या फग्र्य्सन महाविद्यालय या स्वायत्त संस्थाचं रूपांतर फग्र्युसन विद्यापीठात करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली

आय एम सी ची नवीन वास्तू लवकरच बांधण्यात येणार असून तिथं पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन आय

एम सी चे महासंचालक के

सुरेश यांनी केलं माध्यम प्रतिनिधीशी आज त्यांनी नागपूर इथं संवाद साधला

महाराष्ट्रात स्हया भागांचे निर्मिती करणारे निर्यातक्षम असे लघ् आणि मध्यम उदयोग मोठ्या संख्येने आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रकल परिषदेकड़न मिळणारे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरू शकेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे राष्ट्रक्ल परिषदेच्या एंटरप्राईज एण्ड इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष लॉर्ड मरलॅण्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलेन जेमेल यांनी निवासस्थानी म्ख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली यावेळी म्ख्यमंत्री फडणवीस बोलत होते या चर्चेत उदयोग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते

तसंच दूर्गम डोंगरी भागातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं पाणी प्रवठा योजनांच्या ई भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले

लोकसभेच्या आगामी निवडणुकीतल्या पराभवाची संभाव्य कारणं काँग्रेस पक्ष आतापासूनच शोधत असल्याचं केंद्रीय न्याय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे लंडनमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र हॅक करण्यासंदर्भात काल झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते काँग्रेस पक्ष सुनियोजित पद्धतीनं भारतीय लोकशाही आणि निवडणुक आयोगाबाबत गैरसमज पसरवत असल्याचं ते म्हणाले निवडणुकीत काँग्रेसचा विजय होतो त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रात काहीही गडबड नसते मात्र भाजपचा विजय झाल्यास ई व्ही एम च्या पारदर्शकतेवर शंका घेतली जाते याकडेही प्रसाद यांनी लक्ष वेधलं

व्ही एम यंत्रणेत फेरफार केल्याचं वक्तव्य केलं त्याच्या विरोधात दिल्ली पोलीसात प्राथमिक माहिती अहवाल निवडणूक आयोगानं दाखल केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेबद्दल बोलताना संय्क्त जनता दलाचे प्रम्ख तथा बिहारचे म्ख्यमंत्री नितीश क्मार म्हणाले की ई व्ही एम यंत्रणेम्ळं मतदानाच्या कार्यात पारदर्शकता आली असून यामुळं मतदारांमध्ये सुद्धा सरकार प्रती विश्वास वाढला आहे

बाल शक्ती प्रस्कार आणि बाल कल्याण प्रस्कार या दोन विभागांतर्गत हे प्रस्कार देण्यात येणार आहेत

दोन वैयक्तिक आणि तीन संस्थांना बाल कल्याण प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे बाल शक्ति प्रस्कारा अंतर्गत एक लक्ष रूपये रोख दहा हजार रूपयांचे पुस्तकांचे वाउचर्स प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्रातील एंजेल देवकूले आणि उत्तर प्रदेशातील मिरत इथल्या इला दीक्षित यांना राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार तसंच बाल कल्याण प्रस्कारात दोन वैयक्तिक प्रस्कार प्राप्तांना एक लक्ष रूपये पदक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर प्रस्कृत संस्थेला पाच लक्ष रूपये रोख प्रदान करण्यात येणार आहे

या अभियानासंदर्भात आज महापौर चंद्रकांत सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली

नागप्र महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊडेशनच्या वतीनं वीज बचतीसंदर्भात जनजाग़ती करण्यासाठी प्रत्येक पोर्णिमेला पोर्णिमा दिवस उपक्रमाचं आयोजन करण्यात येते काल पंचशील चौकात मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी जनजागृती करीत अनावश्यक वीज दिवे एक तास बंद करण्याचं आवाहन केलं आमदार प्रा अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेचे विदय्त विभागाचे कार्यकारी अभियंत संजय जैस्वाल ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या उपक्रमात चौकातील प्रत्येक प्रतिष्ठानात जाऊन वीज बचतीबाबत जनजागृती केली आणि पोर्णिमा दिवस आयोजनाबाबत माहिती दिली सफाई कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज अमरावती इथं दिले सफाई कर्मचारी आणि त्यांचे कृट्बाच्या शैक्षणिक सामाजिक तसंच आर्थिक जीवनाबाबत अध्ययन आणि प्नर्वसनासाठी स्वयंरोजगार योजना याविषयी बैठक विभागीय आय्क्त कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतृन शासकीय जमीनीवर घरे बांधन देण्यात येतात या योजने संदर्भात त्यांनी महापालिका नगरपालिका निहाय प्रगती जाणून घेतली स्वच्छता सैनिकांसाठी योजनांचा लाभ देऊन घरक्ल उपलब्ध करुन दयावे असे निर्देश हाथीबेड यांनी यावेळी दिले

तसंच नागप्रसह गडचिरोली चंद्रप्र गोंदिया भंडारा वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे देशाच्या उत्तर पूर्वी भागात पर्जन्यवृष्टी झाल्यानं अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट परतली आहे काल राजधानी दिल्लीमध्ये देखील पावसानं हजेरी लावली पश्चिमी हिमालय भागामध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम हवामानावर होत आहे

सी सी तर्फे आज प्रूष एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली

नेदरलँड्स इथं स्रु असलेल्या टाटा स्टील बुद्दीबळ स्पर्धेत जगज्जेता विश्वनाथन आनंदनं अझरबैजानच्या शखरियार मामेधारोवला काल आठव्या फेरीत हरवलं या विजयामुळे आनंद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लस बरोबर स्पर्धत संयक्तरित्या प्रथम स्थानावर आहे